लसीकरणाला कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याचं आढळलं नाही असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे

सध्या राज्यात रोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच आहे

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणं हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनीही बेळगाव सीमा भागातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं

यामुळे पापलवाडी आणि नावंद्याची वाडी इथला दहा किलोमीटरचा परिसर संसर्ग क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे

येत्या वीस तारखेच्या पाच वाजेनंतर कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचंही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं